गुजरातमध्ये साबरमती आश्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी प्रतिकात्मक दांडीयात्रेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांच्यासारखे जननायक हे स्वातंत्र्यलढ्याचे मार्गदर्शक असल्याचं नमूद केल

मुंबईत आझाद क्रांती मैदानात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल आजादी का अमूत महोत्सव कार्यक्रमाचा श्भारंभ झाला यावेळी केलेल्या भाषणात ऑगस्ट क्रांती मैदानावर स्वातंत्र्यलढा जिवंत करणारं स्मारक उभारून स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास प्रुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले प्ण्यात आगा खाँ पॅलेस इथं गांधीजींना आदरांजली अर्पण करण्यात आली वर्धा इथं काल सकाळी सायकल फेरी काढण्यात आली

आता लाभार्थी म्हणून निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव लाभ नाकारल्यास निवड यादीतील पूढच्या पात्र विद्यार्थ्यांला परदेश शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकेल

एखाद्या विद्यार्थ्याने ऐनवेळी काही कारणांनी लाभ नाकारल्यास ती जागा रिक्त राहत असे

संघटनेचे निमंत्रक देविदास तुळजापूरकर यांनी ही माहिती दिली

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं हे नवं धोरण जाहीर केलं आहे

शालेय शिक्षण विभागाचे सह सचिव या समितीचे अध्यक्ष असतील विद्यार्थी पालक आणि पालकसंघटना यांच्या अडचणी सोडवण्यासाठी संबंधित कायद्यात आवश्यक ते बदल करण्यासाठी ही समिती कार्यरत असेल पालकांच्या शिफारशी या समिती मार्फत विचारात घेतल्या जाणार आहेत

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली

यंदा नामदेव महाराज यांचं साडेसातशेवं जयंती वर्ष आहे या निमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जात आहे काल एका बैठकीत देशमुख यांनी या संदर्भात आढावा घेतला

तर आबाची गोष्ट या आबा गोविंदा महाजन यांच्या लघुकथासंग्रहाला बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे

समाजाकडून आपल्याला भरपूर मिळालं आहे त्यामुळे चार वर्षापूर्वीच आपण प्रस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे सर्व संस्थांचा आदर राखून तसंच त्यांचे आभार मानून ही माझी भूमिका मांडत असल्याचं खरे यांनी सांगितलं आहे

औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण महानगरपालिकेचे प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांनी आज कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लसीची दसरी मात्रा घेतली

मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या सहा नांदेड जिल्ह्यातल्या दोन तर जालना परभणी उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

नागरिकांनी घरातच राहून सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीनं केलं आहे या काळात वैद्यकीय आणि संबंधित सेवा पेट्रोल पंप किराणा द्ध फळं तसंच भाजी विक्री सुरु राहणार आहे दरम्यान जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल औरंगाबाद शहरात विविध भागात फिरून विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली नियमभंग करणाऱ्या अनेक दकानांवरही त्यांनी कारवाई केली

महानगरपालिका हद्द आणि लगतचा पाच किलोमीटरचा परिसर सर्व नगरपालिका नगर पंचायती आणि त्यालगतच्या तीन किलोमीटर परिसरात ही संचारबंदी लागू आहे दवाखाने औषधी दुकाने तसंच परीक्षार्थ्यांना या संचारबंदी दरम्यान सूट राहणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे

या आदेशानुसार जिल्हा परिषद परिसरात तपासणी केंद्र सुरू करण्यात आलं

कामानिमित्त येणाऱ्या अभ्यागतांनाही कोविड तपासणी केल्यानंतर प्रवेश देण्यात आला दरम्यान नांदेड इथल्या अभ्यासिकांना कोविड प्रतिबंधित आदेशातून सूट देण्यात आली आहे

ज्येष्ठ नागरिकांना आता नजिकच्या केंद्रावर आता लस घेता येईल

या लसींचा जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे

ते काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड उपाययोजनांबाबत आढावा बैठकीत बोलत होते

राज्य मंत्रिमंडळात परिवहन तसंच सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम केलं होतं त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी पाटोदा इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर चन्ना बेसनासोबतच जवस आंबाडी जिरा यांचं पीठ व चकाकी नसलेल्या पण श़ुद्ध चवदार जात्यावरच्या डाळी उत्पादित केल्या आहेत हिंगोली जिल्हा कृषी कार्यालयाचे अधीक्षक लोखंडे यांनी या शेतकरी मंडळास मदतीचा हात दिला आहे विकेल ते पिकेल या राज्य शासनाच्या उपक्रमाअंतर्गत जिल्हा कृषी कार्यालयाच्या आवारातच या शेतकरी मंडळानं डाळी बेसनाचं स्टॉल थाटलय त्याला मोठा प्रतिसाद मिळतोय शेतकऱ्यांना प्रक्रीया उद्योगात पारंपारिक धान्य उपलब्ध करुन आरोग्यासाठी आणि नैसर्गिक शोतीसाठी प्रोत्साहित करण्याचा हा उपक्रम लाभदायीक ठरतो आहे आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली

त्यामुळे परिवहन मंत्र्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करणार असल्याची माहिती तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे ते काल तुळजापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते यासंदर्भात विधिमंडळात तारांकित प्रश्नाला राज्य सरकारने दिलेलं उत्तर या पूर्वी दिलेल्या आश्वासनाची दिशाभूल करणारं असल्याचं राणा जगजीतसिंह पाटील यांनी म्हटलं आहे

या मालिकेतला दसरा सामना उद्या अहमदाबाद इथंच खेळला जाणार आहे

काल पोलिसांनी या टोळीच्या चौकशीनंतर त्यांच्या ताब्यातून सुमारे साडे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला

किसान रेल्वेतून द्राक्षं वाहतुकीची ही पहिलीच वेळ आहे